ठाण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती हे आज समोर आलं आहे त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे

मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे

टाळेबंदी दरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर ठेवला आहे विनय दुबेनं चलो घर की ओर मोहीम सुरु केली होती त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं

सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे

कामगारांसाठी सॅनिटायझर आणि ताप मोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे कामगारांना सामाजिक सुरक्षित अंतर पाळून काम करता येईल अशी सोय व्यवस्थापन करावी तसंच कामगारांच्या दोन पाळ्यांमध्ये किमान एका तासाचं अंतर ठेवण्याची सुचना सरकारनं केली आहे

मात्र अतिसंवेदनशील हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये या सवलती मिळणार नाहीत महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या औद्योगिक आस्थापना चालू राहतील विशेष आर्थिक क्षेत्र आणि निर्यातभिमुख क्षेत्रांतल्या कारखानदारांनी कामगारांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करून कारखाने चालू ठेवायला हरकत नाही अन्नप्रक्रिया उद्योग जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन औषधं वैद्यकीय उपकरणं त्यांच्यासाठीचा कच्चामाल आणि वेर साहित्य निर्माण करणारे कारखाने चालू राहतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले हार्डवेअरचे कारखाने चालू राहतील कोळसा खनिकर्म आणि खनिकर्मासाठी आवश्यक साहित्याचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या चालू राहतील या सर्वांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प चालू राहतील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात जिथे बांधकामावर मजूर उपलब्ध असतील आणि बाहेरून आणण्याची आवश्यकता नसेल तिथे बांधकाम चालू राहील जीवनावश्यक वस्तूंच्या ने आणी साठी चारचाकी वाहनांमध्ये चालकाखेरीज एक जण तर दोन चाकी वाहनावर केवळ चालक यांना प्रवास करायला परवानगी आहे

या मार्गदर्शक सूचना सूचनांचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकाऱ्याना दिले आहेत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध प्रकारच्या शिक्षांची तशीच दंडाची तरतूद केली आहे या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांनाही जबर दंड भरावा लागेल निर्बंधांमधून जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन वाहतूक आणि विक्री वगळली आहे शेतीच्या कामांवर निर्बंध नाहीत शेतमालाची खरेदी विक्री शेतीची अवजारे खत जंतुनाशक आणि बियाणं यांचं उत्पादन आणि वितरण तसंच यासाठी मनुष्यबळाची ने आण करण्यावर निर्बंध नाहित डेअरी आणि पोल्ट्री यांच्यावर निर्बंध नाहीत बँका चालू राहतील थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत सर्व रक्कम जमा होईपर्यंत बँकांचे कामकाज नेहमीच्या वेळात चालू राहील बँकेच्या शाखांना स्थानिक प्रशासन सुरक्षा देईल तोंडाला मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर मनरेगाची कामे चालू राहतील याच अटींवर किराणा मालाची दूकानं डेऱ्या भाजी बाजार तसेच पशुखाद्याचे बाजार चालू राहतील

हा निधी मिळाला तर राज्य सरकारला काम करणं सोपं होईल असं ते म्हणाले वांद्रे स्थानकाबाहेर काल झालेला प्रकार चुकीचा असून असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे सध्या लॉकडाऊनमुळे अस्वस्थ असलेल्या समाजघटकांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरजही पवार यांनी नमूद केली

यामध्ये प्रामुख्यानं खाद्य निर्मिती करणारे कारखाने पशुखाद्य कारखाने पॅकिंग बॉक्स औषध आणि वैद्यकीय उपकरण उत्पादक कारखान्यांचा समावेश आहे कोरोना पासून बचाव करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी साफसफाई कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण चेहरा झाकणारा चेहरा झाकणारा मास्क पुण्यातल्या टीटीबी ट्रलिंग कंपनीनं तयार केला आहे

कोल्हापूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळता व्यापार आणि उद्योग धंदे ठप्प आहेत

यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सात ते आठ लाख लोकांच्या हातातला रोजगार गेला आहे यामुळे उद्योगधंद्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावं अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना केली आहे नाशिक शहरातल्या कोरोना बधितांची संख्या मर्यादित असल्यानं टाळेबंदीच्या आगामी काळात नाशिक जिल्ह्यातल्या उद्योगांना उद्योग सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हणजे निमा या संस्थेनं केली आहे

चोरांच्या अफवेनं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारणी धिं काल ग्रामस्थांनी धान्य वाटप करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली यात काही पोलिस जखमी झाले गेल्या अनेक दिवसांपासून डहाणूच्या पूर्व भागात रात्री चोर फिरत असल्याच्या अफवा पसरत असल्यानं ही घटना घडली या घटनेनंतर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांना काल रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला चिपळूण तालुक्यातल्या एका रोपवाटिकेत काम करणारा कामगार घरी परतत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला मुसळधार पावसासह चक्रीवादळानं गुहागरला झोडपलं आंबा काजू नारळाच्या बागांना मोठा फटका बसला आहे वीजपुरवठा खंडित झाल्यानं अनेक गावं अंधारात गेली होती टाळे बंदीच्या काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूची विक्री करण्याची मुभा दिली आहे

टाळेबंदी मुळे स्थलांतरित मजुरांसाठी निवारा छावणी स्वच्छ पाणी अन्न वैद्यकीय सेवा तसंच स्वच्छ शौचालय आदींची आपूर्ती करण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी नियंत्रण समिती नेमली आहे

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगित देण्यात आली असून टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होईल असंही चव्हाण यांनी सांगितलं टाळेबंदी मुळे उद्भवलेल्या अडचणींनंतरही उन्हाळी पिकांची पेरणी समाधानकारकपणे झाली आहे टाळे बंदीच्या काळात असलेली बंधनं आणि सामाजिक अंतराचे नियम असतानाही त्या परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्यांनी पेरणीची काम केली आहेत